कोरोनाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी देशभरात आजपासून लसीकरण उत्सवाला प्रारंभ

ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना कोविड लसीकरणासाठी मदत करण्याचं पंतप्रधानांचं युवकांना आवाहन

महाराष्ट्र पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सुधारणात्मक पावलं उचलण्याची आरोग्य मंत्रालयाची सूचना

रेमडिसीवीर इंजेक्शन आणि त्याच्या निर्मितीसाठीचे घटक निर्यात करण्यास केंद्राची बंदी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचार वेगात

लसीकरण उत्सव कोरोनाविरुद्धचा लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी देशभरात आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण उत्सवाला प्रारंभ झाला

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत राबवला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचा प्रारंभ करताना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं तसंच ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन युवकांना केलं कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकानं एका तरी व्यक्तीला लसीकरणासाठी मदत करावी उपचारासाठी मदत करावी तसंच स्वतः नियम पाळून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे लस वाया जाण्याचं प्रमाण कमीत कमी राहावं यासाठी देखील प्रयत्न करावेत असं मोदी यांनी म्हटलं आहे पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करतानाच लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये कोरोना संबधीचे नियम पाळावेत असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे कुटुंबातील महिलांनी घरातील प्रत्येक पात्र लाभार्थी लस घेईल यांची जबाबदारी घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे या चार दिवसांत वैयक्तिक सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर योगदान दिलं तर कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळ मिळेल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे

जगभरात सर्वात जास्त वेगानं हा टप्पा भारतानं गाठला आहे

कोविडला आळा घालण्यात नागरिक प्रशासनाचे हात बळकट करत आहेत असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे लसीकरणाच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे लस उत्सव देशभरात आज सर्वत्र सुरू झालेल्या लसीकरण उत्सवामुळे या लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळणार आहे महाराष्ट्रात या उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक स्वतः लसीकरण केंद्रांवर जात आहेत पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्र हे कोविड प्रतिबंधक लसीच्या एक कोटी मात्रा देणारं पहिलं राज्य ठरलं आहे महाराष्ट्राला लसीच्या एकंदर एक कोटी दहा लाख मात्रा मिळाल्या

केंद्र सरकार कोरोना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं महाराष्ट्र पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांना दिले आहेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकांनी या राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केला या पथकांच्या निष्कर्षाची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे महाराष्ट्रात सांगली सातारा आणि औरंगाबादमध्ये प्रतिबंधित क्षेत्र योग्य पद्धतीनं निश्चित केले गेलेले नाहीत तसंच या भागात नियमांचं पालन योग्य पद्धतीनं होत नाही त्यात सुधारणा करण्याची गरज आहे असं या पत्रात म्हटलं आहे सातारा भंडारा पालघर अमरावती जालना लातूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे अहवाल द्यायला उशीर होत आहे

लातूर आणि सातान्यात व्हेंटीलेटर नादुरुस्त आहेत औरंगाबाद नंदूरबार यवतमाळ सातारा पालघर जळगाव आणि जालना जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे असं केंद्रीय पथकांच्या अहवालातून दिसून आलं आहे

राज्यातल्या लस उपलब्धतेच्या प्रशांची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे उपलब्ध साठ्यानुसार पुरवठा वाढवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही या पत्रात दिली आहे पंजाब आणि छत्तीसगड सरकारला लिहिलेल्या पत्रात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे तसंच आरोग्य कर्मचारी वाढवण्याचे निर्देश राजेश भूषण यांनी दिले आहेत

ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे आज कृती दलाबरोबरही बैठक झाली टाळेबंदीचा निर्णय झाला तरी तो तातडीनं लावला जाणार नाही आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल आणि मगच घोषणा केली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं रेमडिसीवीर निर्यात बंदी देशातील कोविड परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत रेमडिसीवीर इंजेक्शन आणि त्याच्या निर्मितीसाठीचे घटक निर्यात करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे

येणाऱ्या काळात ही मागणी आणखी वाढू शकेल म्हणूनच रेमडिसीवीरच्या देशांतर्गत उत्पादकांना व्यापारी आणि वितरकांची सर्व माहिती त्यांच्या संकेत स्थळावर प्रदर्शित करावी असं सूचित करण्यात आलं आहे रेमडिसीवीरच्या साठ्याची पडताळणी करण्याचे आणि या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य कारवाई करण्याचे निर्देश औषध निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तसेच देशांतर्गत उत्पादकांना रेमडिसीवीरचं उत्पादन वाढवण्याबाबतही सुचित करण्यात आलं आहे

विविध पक्षांचे नेते मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या विरोधात लोकाना भडकावलं आणि सी आय एस

केंद्रीय दलांना घेराव घालण्याचा सल्ला दिल्याबद्दल बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेची माफी मागावी अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली दुसरीकडे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांशी ममता बनर्जी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला

गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी सुरक्षा दलाला प्रशिक्षण नव्हतं असा आरोप बनर्जी यांनी सिलीगुरी इथं वार्ताहरांशी बोलताना केला

वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना अभिवादन केलं आहे महात्मा फुले एक थोर विचारवंत समाजसुधारक आणि लेखक होते स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेलं कार्य सामाजिक चळवळीत येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात पंतप्रधानांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं स्त्री शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावलं उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती सिंचन औद्योगिक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातून केलं जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलं आणि दहशतवादी यांच्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत हादिपोरा शोपियां इथल्या चकमकीत तीन तर सेमठान बिजेहारा इथं दोन दहशतवादी मारले गेले शोपियां इथल्या चकमकीपूर्वी सुरक्षा दलं आणि दहशतवाद्याच्या पालकांनी दहशतवादी गटात नव्यानं सामील झालेल्या दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं होतं मात्र इतर दहशतवाद्यांनी त्यांना शरण जाण्यापासून रोखलं असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली दरम्यान बडगाम जिल्ह्याच्या मगाम भागात आज दहशतवाद्यांनी माजी पोलीस अधिकारी नसीर अहमद खान यांची हत्या केली या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण भागाची नाकाबंदी करण्यात आली आहे काझी अटक राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन

नं मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक रियाज काझी याला अटक केली आहे अन्टेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात तो संशयित आहे या प्रकरणी केलेली ही दुसरी अटक आहे

आय ए नं सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक केली होती

अत्यंत चु्रशीच्या सामन्यात हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली त्यांनतर अर्जेंटिनाच्या मार्टिन फिरेरियो यानं लागोपाठ दोन गोल करून आघाडी मिळवून दिली सामना संपायला केवळ सहा सेकंद बाकी असताना भारतानं आणखी एक गोल करत बरोबरी केली पेनल्टी शूट आउटमध्ये आणखी एक गोल करून आणि गोलकीपर पी आर श्रीजेशच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने विजय मिळवला या विजयामुळे भारत पाचव्या स्थानावर पोहोचला असून या दोन्ही संघात उद्या आणखी एक सामना होणार आहे

पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नई इथं सामना सुरू आहे सनरायझर्स हैदराबादने एकदा तर कोलकाता नाईट रायडर्सनं दोनदा आय पी एल विजेतेपद पटकावलं आहे आज सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला